सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल

मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचं अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी काल मुंबईत सांगितलं

एका टेबलसाठी एक पर्यवेक्षक आणि दोन सहाय्यक असे तीन मतमोजणी कर्मचारी असतात मतमोजणी केंद्रांवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल असंही शिंदे यांनी सांगितलं दरम्यान मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी जॅमर्स लावण्याची आवश्यकता नाही असं म्ख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं स्पष्ट केलं आहे मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी नेटवर्क जॅमर्स लावण्याच्या तसंच अन्य मुद्द्यांबाबत काँग्रेस पक्षाच्या मागणीच्या अन्षंगानं हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे निवडणूक निकालांसंदर्भात आज दिवसभरात आकाशवाणीवरुन राजकीय तज्ज्ञांची चर्चा तसंच नियमित बातमीपत्रांखेरीज दर तासाला जास्तीची बातमीपत्रं प्रसारित केली जाणार आहेत केंद्र सरकारनं रबी हंगामासाठी धान्यांच्या किमान आधारभूत दरात वाढ केली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

कडधान्यांच्या दरातही क्विंटल मागे तीनशे पंचवीस रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली असून आता मसूरचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल तर हरबऱ्याचा दर चार हजार आठशे पंचाहत्तर रुपये क्विंटल असेल जव तसंच तेलबियांच्या आधारभूत दरांतही वाढ करण्यात आली आहे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांनी काल मंत्रीमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली

या दोन कंपन्यांच्या एकत्रीकरणालाही सरकारनं तात्विक मंज्री दिली आहे

केंद्र आणि राज्य शासनाप्रमाणे देय असलेला तीन टक्के महागाई भत्ता यावर्षी एक जानेवारीपासून देण्याचा निर्णयही घेण्यात आला असून त्यापैकी ऑक्टोबरच्या वेतनामध्ये तीन टक्के भत्ता हा देण्यात येणार आहे जानेवारी ते सप्टेंबरपर्यंतचा थकीत महागाई भत्ता नंतर देण्यात येईल असंही रावते यांनी स्पष्ट केलं

लांब पल्याच्या जादा वाहतुकीसोबतचं स्थानिक स्तरावर आवश्यकतेनुसार जादा बसेस सोडण्याचे आदेशही संबंधितांना देण्यात आले आहेत एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढीनुसार उद्यापासून पाच नोव्हेंबर दरम्यान दहा टक्के हंगामी भाडे वाढ करण्याचा निर्णयही एसटीनं घेतला आहे ही भाडेवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे शिवशाही शयनयान शिवनेरी आणि अश्वमेघ या गाड्यांना ही भाडेवाढ लागू होणार नसल्याचं एसटीच्या प्रसिध्दीपत्रकात नमूद करण्यात आलं आहे

पंचायतराज श्रेत्रातल्या उत्कृष्ट कार्यासाठी असलेला हा पुरस्कार केंद्रीय पंचायतीराज मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला

सतत सुरु असलेल्या पावसामुळे जलसाठ्यांमध्ये वाढ होत आहे मात्र अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे या पावसामुळे सोयाबीन मका बाजरी कपाशी या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरु झाल्यानं काल धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत

लातूर जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाम्ळे मांजरा धरणात सोळा पूर्णांंक चाळीस दशलक्ष घनमीटर पाणी साठा झाला आहे

लातूर शहराला पेयजल प्रवठ्यासाठी बांधण्यात आलेल्या नागझरी आणि साई बंधाऱ्यात जमा झालेलं पाणी महापालिकेसाठी आरक्षित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी पाटबंधारे विभागाला दिले आहेत जालना जिल्ह्यात काल सायंकाळी तीन तास सर्वद्र पाऊस झाला या पावसामुळे सर्व नदीनाले द्थडी भरून वाहत आहेत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या संत गाडगे बाबा जलाशयात प्रथमच दहा फूट पाणी आलं असून शहरातला मोती तलाव आणि मुक्तेश्वर तलावाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे नांदेड जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस होत आहे या पावसामुळे पिकांच अतोनात नुकसान होत आहे नांदेड शहरात आज पहाटेही चार वाजेपासून मुसळधार पाऊस सुरू होता जिल्हा प्रशासनानं नांदेड जिल्ह्यात प्राची शक्यता लक्षात घेऊन नदीकाठच्या नागरीकांना सावधानतेचा इशारा दिला आहे बीड जिल्ह्यात सतत सुरु असलेल्या पावसामुळे माजलगावसह अन्य प्रकल्पांच्या जलाशयात वाढ झाली आहे अंबाजोगाईमधल्या जयवंती नदीला पूर आला आहे परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथलं मासोळी धरण शंभर टक्के भरलं आहे खडकपूर्णा धरणातून पाणी सोडल्यानं जिंतूर तालुक्यातल्या येलदरी धरणात पाण्याची आवक वाढली आहे अहमदनगर जिल्ह्यात काल झालेल्या म्सळधार पावसामुळे नेवासा इथं घर कोसळून चार जणांचा मृत्यू झाला

पूर्णा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडलं जात असल्यानं चिखली देऊळगाव राजा मार्गावरचा प्रल पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर खबरदारी बाळगण्याची सूचना खडकपुर्णा प्रकल्पाच्या पूर नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे

त्यामुळे भीमा नदी दथडी भरून वाहत आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या पावसाची शक्यता असल्याने पाण्याची आवक वाढल्यास धरणातून होणारा विसर्गही वाढेल त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आहे

ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते